जयशंकर यांनी पाकिस्तानशी कोणत्याही चर्चेची शक्यता फेटाळली आहे

प्लास्टीक बंदीवर जास्तीत जास्त जागरुकता आणण्याची गरज असल्याचं प्रतिपादन खाद्य आणि ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी नवी दिल्ली क्रें वार्ताहरांशी बोलताना केलं

यापैकी सहा लाख टन कचरा हा थेट समुद्रात गेल्यामुळे समुद्राच्या प्रदुषणात वाढ होत आहे प्लास्टिक जाळण्यामुळे देखील श्रसनाचे विकार होतात पॅकिंगसाठी लागणारं प्लास्टिक टप्प्याटप्प्यानं बाद करुन त्याऐवजी तागाचा वापर करण्यावर भर दिला जाईल असंही ते म्हणाले अनेक सरकारी कार्यालयं औद्योगिक विभाग यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पीण्याच्या पाण्यासाठी लागणा या प्लास्टिकवर सखोल चर्चा झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली

हवसूक प्रवास करणाऱ्या एका लक्ष्याचा या क्षाणिास्त्रानं अचूक वधिघस्त्रा आणि या मोहिमधिकर्व निकषांची पूर्तता कळी अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली डीआरडीओनं हक्क्विपास्त्र विकसित कलि आह अंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि या मोहिमधी संबंधित हवाई दलाच्या चमूचं अभिनंदन कलि

संरक्षण क्षेत्रामुळे भारत हा पाच लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणण्याचं उद्दिष्ट साध्य करेल भारतीय संरक्षण उद्योगाची कामगिरी त्याच्या ख या क्षमते ात्रेकी मागच्या काळात दिसली नाही असं ते म्हणाले

त्यांच्या चौकशीची मुदत संपण्याच्या आत त्यांना न्यायालयात सादर करण्यात आलं त्यांना आधी रुग्णालयात न्यावं आणि तिथं त्यांना दाखल करण्याची सूचना डॉक्टर करताहेत हे पहावं असे निर्देश न्यायालयानं दिले शिवकुमार यांच्या जामीन अर्जावर न्यायालय उद्या दुपारी सुनावणी करणार आहे

गेल्या आठवड्यात तेल विहिरींवर झालेल्या हल्ल्यामुळे झालेलं नुकसान निम्यापेक्षा जास्त भरुन निघालं आहे तसंच ग्राहकांना पुरवठा कायम ठेवण्यासाठी सरकारनं विशेष साठाही उपयोगात आणला असं सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री युवराज अब्दुल अज्ञीज्ञ बिन सलमान यांनी बातमीदारांना सांगितलं

ब्रेनतेलाचे दर आणखी भडकण्याच्या शक्यतेमुळे धास्तावलेल्या जगाला ऊर्जामंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे दिलासा मिळेल पद्मीलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धमेंद्र प्रधान यांनी नवी दिल्ली इथं रॉसनेप डिमुख्य संचालक आणि रशियन संघाच माजी उप प्रधानमंत्री इगोर सधीन यांची भेट घेतली

आवश्यक प्रक्रियांची पूर्ती केल्यानंतर संबंधित राज्य सरकारकडे त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल ही परवानगी दोन वर्षांसाठी लागू राहील

या सामन्यात नाणस्क्रि दखील झाली नसल्यानं प्रध्यकांना तिकिशीचा परतावा दिला जाणार आहश चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज महिला एक्टीच्या सामन्यात भारताच्या पी

सिंधूचा सामना चीनच्या ली ज्युराई बरोबर होणार आह तर सायना नद्दवालचा सामना थायलंडच्या बुसानन ओगबाम बरोबर होणार आह मुरुष एक्सीच्या सामन्यात बी साईप्रणीत आणि थायलंडच्या सुप्पन्यू अविहिंगसनो यांच्यात सामना होईल आणि पी

किदम्बी श्रीकांत आणि एच एस प्रणॉय आजारी असल्यानं त्या स्पर्धेत उतरलक्षिनाहीत